एका दिवसात कोविड रुग्ण आढळण्याची ही उच्चांकी संख्या आहे

जागतिक आरोग्य संघटना रोगांपासून बचाव करणाऱ्या लसी लहान मुलांना देण्याचं प्रमाण जगभरात घटत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे

तसंच मास्क आणि सॅनिटायझर यांचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करण्याची विनंतीही केंद्र सरकारकडं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मोदी भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतिम सत्रामध्ये उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणिस अन्तोनिओ गुटेरस आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांचही यावेळी भाषण होईल

या सूत्राच्या अनुषंगानं या परिषदेत विचारविनिमय होणार आहे जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी शिक्षणतज्ज्ञ आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर त्यामध्ये दूरदूश्य प्रणालीद्वारे सहभागी होत आहेत

नवीकरणीय ऊर्जानिर्मिती स्वयंपूर्ण भारताच्या दिशेने नवे पाऊल या भारतीय उद्योग महासंघ अर्थात सी आय आय नं आयोजित केलेल्या व्हीडीओ कोन्फरन्समध्ये ते आज सकाळी बोलत होते प्रसाद सर्वोच्च न्यायालयातील कामकाज ऑनलाईन सुरु झाल्यामुळे त्यामध्ये सुलभता आली असून त्यामुळे याचिका दाखल करण्याची प्रक्रियाही सोपी आणि सुटसुटीत झाली आहे असं केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

राजकोटबरोबरच अमरेली मोरबी आणि जुनागढ जिल्ह्यामध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही आसाम भूकंप आसामच्या करीमगंज जिल्ह्यातही आज सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा विशेष सरकारी वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयात केला

मुंबई पाऊस मुंबई आणि उपनगरांना काल रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी तात्पुरत्या मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत

निधन माजी सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचं आज पहाटे मुंबईत निधन झालं

कोरोनाचा संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते

नमस्कार